यात सोयाबिन कापूस ज्वारी या प्रम्ख पिकांसह भाजीपाला हळदी आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे

सिंह यांना दिली शेतीतील परिस्थितीची केंद्राच्या पथकाकड्रन आज पाहणी करण्यात येत आहे या पाहणीपूर्वी विभागीय आय्क्त कार्यालयात कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ

सिंह यांनी बैठक घेतली यावेळी त्यांनी विभागातील न्कसानीची माहिती घेतली बैठकीला विभागीय आय्क्त पियूष सिंह जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपाय्क्त गजेंद्र बावणे संजय पवार विभागीय कृषी सहसंचालक स्भाष नागरे उपस्थित होते

ब्लडाणा अकोला जिल्ह्यात जवळपास पूर्णत न्कसान झाले आहे तर अमरावती वाशिम यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे न्कसान झाले आहे

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी वेभागातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे शेतीतील परिस्थितीची केंद्राच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली

ऑक्टोबर नोव्होबरमध्ये झालेल्या क्योर आणि महा चक्रीवादळामुळे तसंच अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठे न्कसान झाले नागपूर अमरावती औरंगाबाद आणि नाशिक या महसूल विभागामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अंतरमंत्रालयीन पथकाकडून पाहणी करण्यात येणार असून या पथकाचे नागपूर आणि अमरावती विभागाच्या पथकाचे प्रमुख नागप्रच्या कापूस विकास संचालनालयालयाचे शेतकरी कल्याण विभागचे संचालक डॉ

सिंग हे आज अमरावती विभागाचा आढावा घेणार असून तिन दिवसात ते अमरावती महसूल विभागातील अमरावती ब्लठाणा आणि वाशिम जिल्हयातील पीक न्कसानीचा आढावा घेणार आहे या चमूमध्ये राष्ट्रीय आपती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव धोरण आणि नियोजनचे डॉ

तिरूप्गाज याच्यासह अर्थ मंत्रालयाचे दिनानाथ तेलबियाने विकास संचालनालय हैदराबादच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक के मनोहरम तसेच बाजरा विकास संचालनालय जयप्रच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ

अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड न्कसान झाले आहे त्या अन्षंगाने जिल्ह्यातील पीक न्कसानीची पाहणी करण्यासाठी आज सायंकाळी केंद्रीय पथक अकोल्यात दाखल होणार आहे

प्रस्काराचे वितरण राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांच्या हस्ते मुंबईला नरीमन पॉईंटच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉलमध्ये करण्यात आले यात ध्वे जिल्ह्यास चार तर साक्री आणि शिरपूर तालुक्यास प्रत्येकी तीन प्रस्कार देऊन गौरविले गेले इफ्फी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं आयोजित केलेल्या फिल्म बाजारचं उद्धाटन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट सम्दायांमधे सर्जक आणि वितीय सहकार्याला चालना देणं हा फिल्म बाजार चा उद्देश आहे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालिंना आता वेग आला आहे आज सकाळी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांची बैठक घेऊन सद्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली या बैठकीला उपस्थित आमदारांनी पत्रकारांना सांगितलं की बैठकीत कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस सोबतच्या आघाडी विषयी एकमत झालं असून नवं सरकार स्थापन्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे त्यासोबतच सर्व आमदारांना मुंबईतच एकत्रितपणे राहण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत दरम्यान मुंबईत कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेसनं त्यांच्या अन्य सहकारी पक्षांसोबतही बैठक घेतली तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना कांग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं विधान केलं एकूणच बैठका चर्चा आणि वक्तव्यांना जोर आला असून शिवसेना कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस यांची संय्क्त बैठक मुंबईत नेहरू सेंटरला सुरू असून त्यातून निर्णायक घोषणा अपेक्षित आहे

तरीही विदर्भात सिंचन सुविधा वाढवणं गरजेचं असून जलयुक्त शिवार हा एक चांगला उपक्रम असल्याचं मत केंद्रीय मंत्री आणि एग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं

यावेळी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकृळे नागपूरचे नवनिय्क्त महापौर संदीप जोशी यांच्यासह इतर मान्यवर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते

साडेतीनशे पेक्षा जास्त स्टाल्स तीस कार्यशाळा आणि तीन एक दिवसीय परिसंवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नवा दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न अँग्रो व्हिजनच्या माध्यमातून केला जात आहे उद्घाटनाच्याच दिवशी रेशिमबाग मैदान कृषी प्रेमी शेतकरी आणि अभ्यासकांनी फुलून गेल्याचं दिसत आहे

तर भाजपच्याच नगरसेविका मनिषा कोठे यांची उपमहापौरपदी निवड झाली पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली

या क्षेत्राचे सदस्य श्रीनिवास दुलमवार यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने निवडणूक विभागाने पोटनिवडण्कीचा कार्यक्रम जाहीर केला आहे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि लिव्याना फॅशन अॅण्ड आर्टर््सच्या संयुक्त विद्यमानं शाम ए सूफी कार्यक्रमाचं आयोजन उद्या करण्यात येणार आहे हा कार्यक्रम केंद्राच्या परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता होईल प्रद्वषण रहित वातावरण तयार करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त साइकिलचा वापर करावा यासाठी महा मेट्रोने अमलात आणलेल्या मल्टि मोडल इंटिग्रेशनची नागरिकांतर्फे चांगला प्रतिसाद मिळत आहे

कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्न्हा एकदा चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे

इशांत शर्मा उमेश यादव आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांनी बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडत भारतीय संघाचं पारडं जड ठेवलं इशांतने पहिल्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला

बांगलादेशकडून सलामीवीर शादमान इस्लमा अखेरच्या फळीत लिटन दास आणि नईम हसन यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही नाणेफेक जिंकुन पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय चुकला